प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

मान्सूनचं कोकणात आगमन झाल्यानंतर पाच ते दहा दिवसात महाराष्ट्राच्या उर्वरित भागात हजेरी लावेल असं हवामान विभागानं सांगितलं

आरोग्यविषयक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्यांकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांना या बैठकीत देण्यात आली याबाबत राज्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले लसीकरणाचा वेग कमी होऊ नये यासाठी राज्यांना जागरुक ठेवण्याचीही गरज मोदी यांनी यावेळी व्यक्त केली

दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर या लाटेविरोधात लढण्यासाठी तयार राहण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली आहे लहान मुलांसाठी ही लाट हानिकारक असेल तर आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे

ते म्हणाले साधारणपणे दोन हजार डॉक्टर्स एम ओ ज्याला म्हणू आपण मेडिकल ऑफिसर आणि दोन हजार स्पेशालिस्ट आणि जवळ जवळ बारा हजार क आणि ड वर्ग म्हणजे टेक्नीशियन्स नर्सेस आणि वार्ड बॉईज पासून ते शिपाया पर्यंतचे सर्व ड्रायव्हर आणि सगळे लोक हे सुद्धा आपण भरण्याचा निर्णय घेत आहोत अॅडमिनीस्ट्रेशनचे प्रशासनातले अन्य लोक असतील त्यांच्या सुद्धा जागा भरण्याच्या संदर्भातील निर्णय झालेला आहे त्याची संपूर्ण शासन स्तरावरील कारवाई आम्ही आठवडाभराच्या आत पूर्ण करु कारण आता फक्त मुख्यमंत्री स्तरावरवरच निर्णय घ्यायचा आहे कॅबिनेटला जाण्याची गरज नाही नव्या प्राणवायू प्रकल्पांचे प्रस्ताव तपासण्याचं काम कृती दलाला दिलं असल्याचं सांगतानाच कर्नाटकातल्या बेळ्ळारी प्रकल्पातून महाराष्ट्राला होणारा प्राणवायूचा पुरवठा पूर्ववत करण्याची मागणीही टोपे यांनी यावेळी केली

प्रदीप व्यास यांनी सांगितलं

याबाबत चाचपणी केली जात असून दोन दिवसात मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेऊन पुढील धोरण ठरवण्यात येईल असं उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल सांगितलं ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते

दरम्यान मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचं याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं आहे

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज आता मूक नाही तर ठोक मोर्चा आक्रोश मोर्चा काढणार असून टाळेबंदी संपल्यानंतर बीडमध्ये पहिला मोर्चा काढणार असल्याचं शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सांगितलं

हिंगोली जिल्ह्यातल्या नांदेड हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर डोंगरकडा फाटा इथं मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ रस्ता बंद आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी पोलीसांना निवेदन सादर केलं नांदेड इथं युवक नेते मारुती वाघ मित्र मंडळानं आसना चौरस्ता इथं चक्काजाम आंदोलन केलं यावेळी आसना प्लाच्या दुतर्फा वाहतूक एक ते दीड तास खोळंबली होती लोहा इथंही आंदोलन करण्यात आलं परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करणारं आदोलन झाल

यापूर्वी ही मुदत सात मे पर्यंत होती

या विभागानं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हा गुन्हा नोंदवला आहे तो रद्द करावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे काल या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्रीय अन्वेषण विभागाला आपलं म्हणणं दाखल करायला सांगितलं आहे यावेळी हंगामी संरक्षणाचा आदेश द्यायला न्यायालयानं नकार दिला असून अगदीच तातडी असेल तर त्यासाठी देशमुख सुट्टीकालीन पीठाकडे जाऊ शकतात असंही न्यायालयानं म्हटलं आहे

लसीकरणासाठी कोविन वेबपोर्टलवर नोंदणी केल्यानंतर लसीकरण सत्राची निश्चितीचा एसएमएस आलेल्या नागरिकांनीच लसीकरण केंद्रांवर यायचे आहे

तसंच ही नोंदणी रात्री साडे आठ ते दहा वाजेदरम्यान करण्याचं आवाहन महानगर पालिकेच्या आरोग्य विभागानं केलं आहे

ही तिसरी लाट रोखण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला आहे दुरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते काल बोलत होते या बैठकीत कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं चर्चा झाली यावेळी माजी महापौर उपमहापौर इतर पदाधिकारी आणि नागरिकांशी पाण्डेय यांनी संवाद साधला

काल औरंगाबाद इथं वाळूज इथल्या उद्योगांतल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी रक्तदान शिबीराचं उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते चव्हाण यांनी स्वत देखील यावेळी रक्तदान केलं हेगडेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढी इथं हे शिबीर पुढील दोन दिवस चालू राहणार आहे

नांदेड जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे केळीच्या बागा मोडून पडल्या आहेत आंबा चिकु या फळबागांसह चिंच हळद ऊन्हाळी ज्वारी आदि पिकांच मोठं नुकसान झाले आहे

महाबिजच्या या निर्णयाचं स्वागत पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केलं आहे तसंच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे हे लक्षात घेऊन खाजगी कंपन्यानी महाबीज प्रमाणे कोणतीही भाववाढ न करता मागील वर्षीच्याच भावात बियाणं विक्री करावी असं आवाहन देवसरकर यांनी केलं आहे

जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटनकर यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत यात बि बियाणं खतं किटक नाशक औजारं दुरूस्ती आणि विक्री यांचा समावेश आहे

औरंगाबाद इथं काल खासदार जलिल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाची पाणीप्रवठा बाबत आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते

जालनेकर हे नांदेड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष तसंच नांदेड मंर्चट्स को ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष होते औरंगाबाद शहरात हेल्मेट सक्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या आदेशाचा भंग केल्यामुळे वाहतूक शाखेचे पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी लेखी माफी मागावी असा आदेश खंडपीठानं दिला आहे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधांबाबतच्या सुमोटो याचिकेच्या ऑनलाईन सुनावणीवेळी खंडपीठानं हा आदेश दिला या याचिकेवर आज विशेष सुनावणी होणार आहे

संध्या भांगड आणि सचिन भांगड अशी त्यांची नावं आहेत